या प्रकरणाचं गांभीर्य आपल्याला माहित असून याप्रकरणी मध्यस्थीचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल याचीही आपल्याला कल्पना आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायाधिशांच्या घटनापीठानं म्हटलय की हा केवळ मालमत्तेचा नव्हे तर देशाच्या भावना आणि विधासाचा प्रश्न आहे हा वाद मध्यस्थांद्वारे मिटवता येईल का यावावत सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे

ही विमानं केवळ स्व संरक्षण आणि अतिरेक्यांच्या विरुद्द वापरण्याची अट होती मसूद अझरला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित करावं अशी भारताची मागणी आहे पाकिस्तान हे दहशतवाद्याच केंद्र बनल असून तेथूनच त्याचा प्रसार होत असल्याचं भारताला दाखवून द्यायचं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात विविध विकासयोजनांचा प्रारंभ केला सध्या त्यांची कलबुर्गी क्रं सभा सुरू आहे या कार्यक्रमानंतर दुपारी चार वाजता चेन्नई धिल्या औपचारिक कार्यक्रमाला प्रधानमंत्री उपस्थित राहतील चेन्नईच्या वेंदालूर उपनगरात आयोजित कार्यक्रमात ते आरोग्य विमा योजना आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील प्रधानमंत्री काही योजनांची पायाभरणी तर लोकोपयोगी उपक्रमांचं लोकार्पण करतील

जी अर्थात द्रवीभूत नैसर्गिक वायूकेंद्राचं अनावरण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल चेन्नई परिसरातील हायड्रो कार्बन आधारित उद्योगांना या केंद्रामुळे श्वन पर्याय उपलब्ध हाईल नव्यानं विद्युतिकरण केलेल्या ओड त्रिची तसंच सालेम दिंडिगुल या रेल्वेमार्गाचंही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होईल आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्डभूमीवर भाजपाचे युतीतले भागिदार पक्ष अण्णा द्रमुक आणि पट्टाई मक्कल कच्छी यांनी आयोजित केलेल्या सभेलाही ते संबोधित करतील प्रयागराज कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातल्या विशेषतः प्रयागराजच्या जनतेचं तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं आहे या कुंभमेळ्यात भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचं दर्शन उत्कृष्ट पद्धतीनं घडवण्यात आलं याची आठवण अनेक वर्ष राहील असं ट्विट मोदी यांनी केलं आहे या कुंभमेळ्याच्या काळात स्वच्छतेवर विशेष भर दिला होता यावेळी लोकांनी मोठ्या संख्येनं झाडू हाती घेऊन सफाई करण्याचा विक्रम केला वाहतूक आणि कलाक्षेत्रातही विक्रम प्रस्थापित झाले असं त्यांनी म्हटलं आहे या कुंभमेळ्याच्या आयोजनात तंत्रज्ञानाचा केलेला उपयोग कौतुकास्पद होता असंही मोदी यांनी म्हटलं आहे

ठाणे महानगरपालिका महा मेट्रो या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे

सरकारी अनुदानित महाविद्यालयं तसंच अभिमत विद्यापिठांमधल्या पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचा यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली विनाअनुदानित विद्यापीठं विधी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयं सरकारी महाविद्यालयं विज्ञान संस्था आणि अनुदान मंजूर झालेल्या विद्यापिठांमधल्या शिक्षक आणि समकक्ष पदावरच्या कर्मचा यांना वेतनवाढ द्यायलाही मंत्रिमंडळान मंजुरी दिली सुधारीत शैक्षणिक अर्हता आणि पात्रतेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे नव्या औद्योगिक धोरणामुळे ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राची घोडदौड सुरु झाली असून सामान्य तरुणांच्या हाताला काम देणारे हे धोरण असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते

संबंधित विभागांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली

या भागातील चारा छावणीतल्या जनावरांची मर्यादा पाचशेहून तीन हजार केली असून जनावरांच्या औषधांचा अतिरिक्त भारही सरकार उचलणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं सरकारनं पुरवलेल्या निधीचा गैरवापर होणार नाही याकडं विशेष लक्ष दिलं जाईल

हे सर्व प्रकल्प पायाभूत सोयीसुविधा विकासाचे आहेत भारतीय जमीन बंदरे प्राधिकरणाच्या तीन पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पांचा पायाभरणी समारंभही आज त्यांच्या हस्ते होणार आहे

भारतीय लष्कराचं शॉर्ट सर्विस कमिशनं असलेल्या सर्वच्या सर्व शाखांमध्ये आता महिला अधिका यांची कायमस्वरुपी नेमणूक करण्यात येणार आहे लष्करी न्यायव्यवस्था आणि सेनादल शिक्षण या सध्याच्या दोन विभागांसह सिग्नल्स अभियंते लष्करी हवाई वाहतूक लष्करी हवाई संरक्षण जेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल जिनियर्स सेना सेवा कॉर्पस लष्करी आयुधनिर्माणि आणि गुप्तचर विभागांमधेही महिलांना कायमस्वरुपी कार्यबहाली देण्यात येईल अल्पमुदत सेवेतल्या महिलांना चार वर्षांच्या सेवेनंतर कायमस्वरुपी सेवेचा पर्याय देण्यात येईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे यासंबंधीची घोषणा प्रधानमंत्र्यांनी आपल्या मागच्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात केली होती सध्या लढाऊ वैमानिकांसह वायुदलातल्या सर्व शाखा आणि नौदलातील सर्व किनारी विभाग महिला अधिका यांसाठी अल्पकाळ सेवेसाठी खुले आहेत सरकार उद्या देशभर जनऔषधी दिन साजरा करणार आहे रसायने आणि खतं राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली िंग वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली जनऔषधी दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडियो कॉन्फरन्सिंगड्वारे देशाला संबोधित करणार आहेत असं त्यांनी सांगितलं

ही केंद्र वाजवी दरात दर्जेदार औषधांचा पुरवठा करतात अशी माहिती त्यांनी दिली